सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वीस हजारांहन अधिकनं वाढ झाली आहे

त्यांनी काल संध्याकाळी ठाण्यामधे कोरोना विषाणूमुळे निर्माण परिस्थितीवर योजल्या जात असलेल्या उपायांचा आढावा घेतला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकार या संकटाचा सामना करण्यात अयशस्वी ठरत असल्याच्या विरोधी पक्षांच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपलं काम करणं सुरू ठेऊ असं ठाकरे म्हणाले ठाणे महापालिकेच्या रुग्णांना खाटा तसंच रुग्णवाहिका नोंदणी एपचं त्यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आलं

जिल्ह्यामधे कोरोना विषाणूमुळे तिनशे रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

विष्णू नगर आणि परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी घोषित केला आहे

हे रुग्ण मुकटी आणि हेंकळवाडीतले आहेत याबाबत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पश्चिम देवपूर पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे

काल रात्री शहरासह शिंदखेडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये पाऊस झाला मात्र साक्री शिरपूर तालुक्यांत पाऊस नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या भागातील रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

या दूर्घटनेत बळी पडलेले प्रवासी मोटारीतील असून सावरगाव बर्डे इथले रहिवासी होते

कोरोना विषाणू महामारीच्या संकटातून जात असताना गणरायाच्या मूर्तीची उंची कमी करून बदल घडवून आणण्याची हीच वेळ असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे